महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालचंच सरकार येणार असा ठाम विश्वास भाजपा प्रवक्ते जी

नरसिंह राव यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातून निवडून आलेले य्वा स्वाभिमानी पक्षाचे रवी राणा मीरा भाईदर मधून निवडुन आलेल्या गीता जैन आणि बार्शीमधून निवडुन आलेले राजेंद्र राऊत या आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या पाठिंब्याचं पत्र पाठवलं तर गीता जैन यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला गीता जैन यांनी भाजपातून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती भाजपनं त्यांच्यावर कारवा करत पक्षातून हकालपट्टी केली होती शिवसेनेच्या दिलीप सोपल यांच्याविरोधात राऊत निवडून आले आहेत दरम्यान आमदार बच्चू कडू आणि आमदार राजक्मार पटेल यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आज स्वतंत्रपणे म्ंब त राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली याम्ळे राजकीय वर्त्वळात तर्क वितर्कांना उधाण आलं म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन दिवाळीच्या श्भेछा दिल्या आणि राज्यातल्या सदय स्थितीची माहिती दिली असं मुख्यमंत्र्यांनी टविटरवर सांगितलं त्यापूर्वी शिवसेना नेते दिवाकर रावते राज्यपालांना भेटले दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण राज्यपालांना भेटल्याचं रावते यांनी वार्ताहरांना सांगितलं

प्ण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेनं राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांच्या प्ण्यातल्या फ्लॅटचा प्रतिकात्मक ताबा घेतला आहे

मुंडे यांनी कर्जाची परतफेड न केल्यानं बँकेनं प्रतिकात्मक ताबा घेतल्याचं या नोटीशीत म्हटलं आहे सध्या तरी या फ्लॅटचा ताबा मालकाकडे राहणार असून कर्जाची परतफेड न केल्यास बँक जिल्हाधिका यांना जागेचा ताबा घेण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवणार आहे दरम्यान शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या कामकाजात गंभीर त्रटी आढळल्यामुळे रिझर्व्ह बँकेनं या महिन्याच्या सुरुवातीलाच बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं आहे

प्रकाशाचा आणि आनंदाचा दीपावलीचा उत्सव सर्वत्र साजरा होत आहे आज कार्तिक श्दध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा या दिवसाला दिवाळी पाडवाही म्हटलं जातं आजच्या दिवशी पत्नी पतीला औक्षण करुन आपल्या नात्याची वीण घट्ट करते आर्थिक हिशोबाच्या दृष्टीनं व्यापारी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात मानतात तुळजाप्रच्या तुळजा भवानी मंदिरात आज विशेष पूजा केली गेली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अर्पण केलेले अलंकार देवीला घातले गेले आहेत याच दिवसापासून मध्य आणि उतर भारतात नवीन विक्रम संवत सुरु होते नाशिककरांची आजची पाडवा पहाट सुरेल स्वरांनी उगवली

ताल् क्यातील दरेगाव इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही आगळ्यावेगळ्या दिवाळीचं आयोजन केलं गेलं

सफाई कामगारांच्या अडचणी त्यांनी यावेळी जाणून घेतल्या आणि या तक्रारींवर मार्ग काढण्यासाठी महापालिका आयुक्तांशी बोलण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं

यातून गुळाला विक्रमी दर मिळण्याचे संकेत मिळाले गुळाला प्रतिक्विंटल चार हजार ते साडेपाच हजार रुपये इतका दर मिळाला नुकत्याच झालेल्या महापुरात जिल्ह्यात उसाचं आणि गुऱ्हाळ घरांचं मोठं न्कसान झालं त्यामुळे यंदा कोल्हाप्र जिल्ह्यात गुळाच्या निर्मितीमध्ये घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे मार्केट यार्डात गुळाची आवक कमी होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात दीड हजाराहन अधिक ग्र ्हाळघरं चालतात आणि यातून निर्माण झालेला ग्रूळ देश आणि परदेशात पाठवण्यात येतो

बांद्रा टर्मिनस ते बिकानेर ही गाडी येत्या ब्धवारी वांद्रे इथून रवाना हो ल तर बिकानेर बांद्रा टर्मिनस ही गाडी मंगळवारीसुटेल सुरत अजमेर तसंच भावनगर मंगळरु दरम्यानही विशेष गाड़या येत्या ब्धवारग्रुवार आणि शुक्रवारी चालवल्या जाणार आहेत दरम्यान पश्चिम रेल्वेनं मुंब सुरत बडोदा अहमदाबाद उजैन या शहरातून चोवीस दलालांना तत्काळ तिकीटांच्या विक्रीचा दुरुपयोग करताना अटक केली असून त्यांच्या सव्वासहा लाख रुपये किमतीची तिकीटं जप्त केली आहेत राज्यात ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली हिंगोली जिल्ह्यातल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीनचं अतोनात न्कसान झालं असून या न्कसानाची पाहणी कळमन्रीचे नवनिर्वाचित आमदार संतोष बांगर यांनी केली

नाशिक शहरात दोन दिवसांपासून कडक ऊन पडले असताना आज पून्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली द्रपारनंतर नाशिक रोड चेहडी परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या त्याच बरोबर इंदिरा नगर पंचवटी महात्मा नगर परिसर आणि अन्यत्र पावसाला सुरुवात झाली आहे यंदा परतीच्या पावसानंतर देखील अवकाळी पाऊस झाला त्यामुळे खरीप पिकांचे न्कसान झाले आहे तर शहर परिसरात फूल शेतीचं नुकसान झालं आहे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करुन नुकसानभरपाई त्वरीत दयावी अशी मागणी आमदार छगन भूजबळ यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे वाशिम जिल्ह्यात काल ध्वांधार पाऊस विजेचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट यांनी वाशिम जिल्ह्यातील आसमंत भरून गेला घरात शिरणार पावसाचं पाणी गळणाऱ्या घरातील पाणी काढण्यात बऱ्याच जिल्हावासीयांनी रात्र काढली

ब्लडाणा नागपूर प्णे अकोला जिल्ह्यात सध्या पावसानं विश्रांती घेतली आहे बुलडाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्यानं खामगाव बुलडाणा चिखली आणि मोताळा या तालुक्यांमध्ये पिकांचं मोठं न्कसान झालंआहे जिल्ह्यात ओला द्ष्काळा जाहीर करण्याची मागणीस्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे

दरम्यान परभणी वसमत रस्त्यावर नुकसान भरपा च्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज वाहतूक पेटवून धरली होती